विरोधी भाजपा सदस्यांनी या अधिवेशनाची संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत मतदानावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला तर चार सदस्य तटस्थ राहिले एन डी ए पाकिस्ताननं भारताशी पारंपरिक युद्ध केलं त्यामध्ये यश न मिळाल्यानं दहशतवादाच्या मार्गानं छूप युद्ध केल मात्र या छूप्या युद्धातही त्यांना कधीही यश मिळणार नाही अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज प्रण्यात दिली

दुस या देशांचा भूभाग बळकावण्याचा भारताचा कधीही उद्देश नव्हता पण भारताच्या हद्दीत शिरून जर कोणी हल्ला केला तर त्याला भारत सोडणार नाही अस राजनाथ सिंह म्हणाले तत्पूर्वी त्यांनी दीक्षांत संचलन सोहळ्याची पाहणी करून मानवंदना स्वीकारली या शानदार सोहळ्याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर प्रमुख पाहूणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं आगमन झालं आणि चेतक हेलिकॉप्टर्सनी सलामी दिली

सुपर डिमोना या विमानांनी कॅडेट्सच्या तालबद्ध संचलनात सहभाग नोंदवला माजी गिरीधर याने या संचलनाचं नेतृत्व केलं राष्ट्रपती सुवर्णपदक पण माजी गिरीधर यानेच पटकावलं तर राष्ट्रपती रौप्य पदक कुशाग्र मिश्रा याला तर कांस्य पदक एन के विश्वकर्मा याला प्रदान करण्यात आलं माईक स्कॉड्रनला चीफ ऑफ स्टाफ बॅनरचा मान मिळाला संचलनाच्या शेवटच्या टप्प्यात तीन तीन कॅडेट्स धीम्या गतीने लयबद्ध संचलन करत अंतिम पग किंवा अंतिम पायरी कडे मार्गस्त झाले त्याचवेळी सुखोई या लढाऊ विमानांनी हवाई सलामी दिली अंतिम पायरी ओलांडून पुढे गेल्यावर संरक्षण प्रबोधिनी मधील प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं मानलं जातं त्यानंतर कॅडेट्सनी टोप्या उडवून आनंद व्यक्त केला संचलन सोहळ्यानंतर सारंग हेलिकॉप्टर्सची लक्षवेधक प्रात्यक्षिक झाली आणि कार्यक्रमाची सांगता झाली

अजय चंदवाले यांनी दिली आहे परवापासून टोकन यंत्रणेदवारे एचआयव्ही बाधीत रूग्णांची तपासणी समुपदेशन आणि औषध वितरण होणार असल्याचं ते म्हणाले ससन नुकत्याच झालेल्या संविधान दिनानिमित्त भिमरत्न विचारमंचातर्फे ससूनच्या कार्याचा गौरव करण्यात आला या वेळी अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले डॉ योगेश गवळी शंकर सुरवसे यांना भीमरत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला एस टी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातल्या वातानुकूलित शिवशाही बस गाड्यांना सातत्यानं अपघात होत असल्यामुळे प्रवासी आता बिगर वातानुकुलित गाड्यातून प्रवासाला प्राधान्य देत असल्याचंसमोर आलं आहे

सकाळी पाच वाजता सणस मैदानापासुन स्पर्धेला सुरुवात होईल यंदा स्पर्धेच्या मार्गात बदल करण्यात आला असुन धावपट्रसिंहगड रस्ता नांदेड सिटी मार्गे धावणार आहेत

मॅरेथॉनचे संयोजक सुरेश कलमाडी महापौर मुरलीधर मोहोळ आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेंला प्रारंभ होईल विविध गटातल्या विजेत्यांना तीस लाख रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत म्हाळूंगे बालेवाडी इथं आज झालेल्या महीलांच्या वरीष्ठ गटाच्या हॉकी स्पर्धेंत पुणे संघानं अजिंक्यपद पटकावलं

ऋतूजा पिसाळ श्रद्धा तिवारी वैष्णवी फाळके अंकिता सपाटे भावना खाडे आणि अक्षता ढेकाळे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या कोल्हापुर संघाला तिस या स्थानावर समाधान मानावं लागलं